स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचा तातडीनं वेध घेऊन त्या सोडवण्यावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं

सध्या निर्माण झालेली स्थिती ही शंभर वर्षांत कधीतरी उद्भवणारी समस्या असून संपूर्ण जगासमोर यामुळे मोठी आव्हानं उभी राहिली असल्याचं या वेळी मंत्रीमंडळानं नमूद केलं केंद्रसरकार राज्य सरकारं आणि नागरीक यांनी सर्वांनी एकत्रितपणे या साथीचा सामना करण्यासाठी गेल्या चौदा महिन्यात केलेल्या प्रयत्नांचा आढावाही या वेळी घेण्यात आला

जनतेच्या सक्रीय सहभागानं देश या संकटावर मात करेल असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला

विविध देशांमधून तीन हजार पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे त्याच बरोबर ऑक्सिजन टँकर्सची संख्या वाढवण्यासाठी देखील अनेक प्रयत्न सुरू असल्याचं अगरवाल यांनी सांगितलं प्राणवायूची मागणी देशात वाढली असल्यानं त्याचा योग्य वापर करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत काही राज्यातला कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असून सर्वच राज्यांनी कोविड नियमांची यथायोग्य अंमलबजावणी करावी असं अगरवाल यांनी सांगितलं कोविड आकडेवारी देशात कालही कोरोना बाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ चिंताजनक होती

या टप्प्यासाठी नाव नोंदणी सध्या सुरू आहे

सौम्य लक्षणं कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी घरात कशी काळजी घ्यावी याबाबत केंद्र सरकारनं काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत गृहविलगीकरणात राहून योग्य काळजी घेतली तर इतरांना होणारा संसर्ग रोखता येतो असं केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार कार्यालयानं म्हटलं आहे सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांनी न घाबरता घरातच विलगीकरणात रहावंविलगीकरणाच्या खोलीत खेळती हवा असावी बाधीतानं पुरेशी विश्रांती घ्यावी योग्य प्रमाणात पाणी पीत राहावं आणि प्राणवायूची पातळी नियमितपणे तपासावी अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत

राज्यांच्या मागणीनुसार ऑक्सिजन एक्स्प्रेस पाठवण्यासाठी रेल्वे सज्ज असल्याची ग्वाही मंत्रालयानं दिली आहे

तर किरकी देवळाली देहूरोड झाशी आणि अहमदनगर इथली लष्करी रुग्णालये कोविड निगा केंद्रं म्हणून कार्यरत आहेत

जिल्हा प्रशासनाच्या सहायानं रॅपिड अँटीजेन आणि आरटी पीसीआर चाचण्या नियमितपणे केल्या जात असून बहुतांश छावणी परिषदांनी लसीकरण केंद्रही स्थापन केली आहेत

भांडवली खर्चामुळे रोजगार निर्मिती होते विशेषत गरीब आणि अकुशल लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात त्यामुळं आर्थिक वाढीचा वेगही वाढतो

त्यामुळं कोविड साथीच्या काळातही राज्यस्तरीय भांडवली खर्च टिकविण्यात मदत झाली या योजनेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि राज्य सरकारच्या विनंतीचा विचार करून यंदाही ही योजना सुरू ठेवण्यात आली आहे मुख्यमंत्री कोविड संकटाच्या काळात महाराष्ट्रातली जनता सरकारला सहकार्य करत असल्यामुळे सध्या राज्यात लागू केलेल्या निर्बंधांपेक्षा जास्त कडक निर्बंध लादण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यातल्या जनतेशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचं त्यांनी स्मरण केलं गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यातल्या आरोग्य यंत्रणेत अनेक सुधारणा करण्यात आल्या त्याबाबतची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली व्हेटीलेटर्स खाटा प्राणवायू रेमडेसीवीर या सर्वच आवश्यक आरोग्य सुविधांचा योग्य पुरवठा करण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला समोरं जाण्यासाठी राज्य सरकार आता पासूनच तयारी करत असल्याचं ते म्हणाले बिहार बिहार राज्य सरकारनं कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विशेष कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अलीकडच्या काळात अनेक राज्य सरकारी अधिकाऱ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे दरम्यान बिहारचे मुख्य सचिव अरुणकुमार सिंग यांचाही आज दुपारी कोविडमुळे मृत्यू झाला

एक वर्ष किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरला आयआयटी कानपूरच्या सहायानं याची उपयुक्तता तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली होती दुर्गम भागातही जलद गतीनं लस पोहोचवता यावी या उद्देशानं याला परवानगी देण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे दीक्षांत संचलन लष्कराच्या तांत्रिक सेवा विभागाचा दीक्षांत संचलन सोहळा आज पुण्यातल्या लष्करी तंत्रज्ञान संस्था अर्थात मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये पार पडला मेजर जनरल हरिसिंग या समारंभाचे मुख्य अतिथी होते

यामध्ये चार श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता

कोरोना प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करत दीक्षांत संचलन सोहळा पार पडला सोली सोराबजी ज्येष्ठ कायदेतज्ञ भारताचे माजी महा न्यायकर्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं आज सकाळी कोरोना संसर्गामुळे निधन झालं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोराबजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे भारताच्या न्याय व्यवस्थेतील एक महत्त्वाचा मोहरा आज देशानं गमावला आहे पद्म विभूषण सन्मान प्राप्त असणारे ते एक प्रसिद्ध न्यायकर्ते होते असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार